ते कडकडनुमा शिल्या निवडणूक प्रचार सभेत बोलत होते प्रधानमंत्री आवास योजनेला राज्यात रद्द केल्याबद्दल त्यांनी आप पक्षाच्या सरकारवर टीका केली दिल्लीतल्या अनाधिकृत वसाहती अधिकृत करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सध्या जोरदार प्रचार सुरु असून येत्या शनिवारी मतदान होणार आहे

दरम्यान विविध पक्षाचे महत्त्वाचे नेते रोड शो प्रचारसभा आणि थेट संपर्क साधून मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत ज्येष्ठ भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मुंडका शे रोड शो केला भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी शाकुर बस्ती मॉडेल टाऊन आणि चांदनी चौक िधे प्रचारसभा घेतल्या पंजाबचे मुख्यमंत्री अमरिदर सिंग यांनी काँप्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी कालकाजी ा कें रोड शो केला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी द्वारका भागात रोड शो केला

कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन सरकारने देशात याचा संसर्ग रोखण्यासाठी कृतीदलाची स्थापना केली आहे यामध्ये केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी तसंच नागरी हवाई वाहतुक मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा समावेश आहे या कृतीदलाची आज बर्क्क होईल त्यात कोरोना विषाणूप्रसार रोख्ण्याच्या दिशेनं उपाययोजनांवर चर्चा होईल केरळमधे कासारगोड जिल्ह्यात तिसऱा कोरोना विषाणूची बाधा झालेला रुग्ण आढळला आहे याआधी त्रिसूर आणि आलापुझा जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले होते या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे विषाणूची बाधा झालेल्या तिघांनाही तिरांपासून पूर्णपणे वेगळं ठेवण्यात आलं आहे असं केरळच्या आरोग्यमंत्री के

शख्जा यांनी सांगितलं

निदान करण्यातली दिरंगाई टाळण्यासाठी आलापुझा वद्धकीय महाविद्यालयात विषाणू चाचणी केंद्र सुरु केलं आहे

बिजींगच्या चीन जपान सहयोग रुग्णालयात या विषाणूच्या तपासणीची सोय केली आहे वुहानमधे लाखो मास्कचं उत्पादन करणारा कारखाना सुरु होत असून शनिवारपासून तिथं पूर्ण क्षमतेनं उत्पादन सुरु होईल चीनमधल्या सोळा परदेशी नागरिकांना हा विषाणूसंसर्ग झाल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं त्यापक्री दोघांची प्रकृती सुधारली आहे तर तिर चौदाजण विशेष कक्षात वद्यक्तीय निगराणीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे

काँप्रेस डावे तृणमूल डीएमके आणि सपाच्या सदस्यांनी आक्रमक होत हौद्यात प्रवेश करत सीएए आंदोलकांवर केलेल्या कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी केली या गदारोळातच उपाध्यक्ष हरिवंश यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रदर्शन ठराव पुढे नेण्याचा प्रयत्न केला सभागृह नेते थावरचंद गेहलोत यांनीही सदस्यांना चर्चेत सहभागी होण्याचा आग्रह केला मात्र त्याचाही उपयोग झाला नाही त्यातच विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव राज्यसभा अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी फेटाळल्यामुळे हा गोंधळ अधिकच वाढला शेवटी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं

राज्यसभेत एका प्रशाच्या लेखी उत्तरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली

असंही या उत्तरात म्हटलं आहे

देशाच्या अंतर्गत प्रश्नांमधे भारताला कुणाचाही हस्तक्षेप चालणार नाही असं उपराष्ट्रपती एम व्यंकप्या नायडू यांनी स्पष्ट केलं आहे देशाची सुरक्षा संरक्षण आणि एकात्मतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही ते म्हणाले ते नवी दिल्लीत कौटिल्य पाठ्य उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांबरोबर बोलत होते जम्मू काश्मिर राज्याचं दोन केंद्रशासित प्रदेशांमधे केललं विभाजन या भागाच्या जलद विकासाकरता आहे असंही ते म्हणाले देशानं नेहमीच शेजारच्या राष्ट्रांबरोबर शांततामय संबंध ठेवले आहेत धर्मनिरपेक्षता ही भारतीयाच्या गुणसूत्रांमधेच आहे असंही ते म्हणाले

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त गृहसचिव अवनीश अवस्थी यांनी लखनौ क्रिं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

ही संघटना आणि त्यांच्या आर्थिक व्यवहाराबद्दल तपास सुरु असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

समारोप सोहळ्यासोबतच पुरस्कारांचंही वितरण आज झालं

सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पावसाचा निबंध या लघुपटानं सर्वोत्कृष्ट लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार पटकावला तर सर्वोत्कृष्ट अँनिमेशनपटाचा पुरस्कार जर्मनीच्या ज्ञाबेला प्लुसिन्स्का यांच्या पोर्टेट ऑफ सूझन आणि भारतीय दिग्दर्शक दिवाकर एस के यांच्या द फॉक्स ऑफ द पामग्रोव्ह या या चित्रपटांना विभागून देण्यात आला पदार्पणातल्या चित्रपटासाठी दिला जाणारा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार उमाशंकर नायर गात्री सिद्दीकी यांच्या ग्रॅन्डफादर या नेपाळी लघुपटाला मिळाला विदयार्थ्यांनी तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा आयडीपीए पुरस्कार अनंत दास साहनी यांच्या नेकेड वॉल या लघुपटाला मिळाला तर जलसंवर्धन आणि हवामान बदल या विषयावर यावर्षीपासून सुरु केलेला विशेष पुरस्कार वेटलँड्स वेल या अरविंद एम यांच्या लघुपटानं पटकावला

तर दिग्दर्शक जयशंकर यांच्या लच्छावा या लघुपटाला राष्ट्रीय गटात सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी विशेष उल्लेखनीय लघुपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक अर्थात पीएमसी बँकेचा परवाना रद्द केलेला नाही असं आज रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती आज लोकसभेत दिली तसंच पीएमसी बँकेचं कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव आलेला नाही असंही बँकेनं सांगितलं असल्याचं ते म्हणाले सातारच्या सामुदायिक विकास आणि संसाधन व्यवस्थापन संस्थेच्या वतीमं दिला जाणारा यावर्षीचा अश्वघोष पुरस्कार प्राच्यविद्यापंडित आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ

साळुंखे यांना भदंत महाथेरो खेमधम्मो आणि धम्मचारी यशोरत्न यांच्या हस्ते सातारा शि काल संध्याकाळी प्रदान करण्यात आला